वाशीम लातुर परभणी जिल्ह्यात विविध कठोर निर्बंध लागु

प्रशासन सातत्याने नागरिकांना कोरोनाचा प्रार्द्भाव रोखण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत असूनदेखील या रुग्णवाढीला अद्याप लगाम घालता आलेला नाही नव्या कोरोना बाधितांच्या संख्येनं काल प्न्हा नवा उच्चांक नोंदवला

या मोठ्या शहरांच्या तुलनेत राज्याच्या इतर भागातले नवबाधितांचे आकडे लहान दिसत असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत बघता तिथली परिस्थिती अधिक काळजी वाटावी अशी आहे

औरंगाबाद लातूर आणि नाशिक मध्ये ही वाढ तिप्पट आहे आतापर्यंत कोल्हापूर विभागातल्या चारही जिल्ह्यात रुग्णवाढीची गती कमी होती पण आता सांगलीत बाधितांचं प्रमाण वाढू लागलं आहे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या विभागातील कोल्हापूर सिंधुर्दुर्ग आणि रत्नागिरीत रुग्णवाढ किरकोळ आहे गडचिरोली चंद्रपूर भंडारा आणि गोंदियातही रुग्णसंख्येत फार मोठी वाढ दिसत नाही

ठाकरे यांनी परळ इथल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट देऊन एक आढावा बैठक घेतली

लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या

मात्र त्यानंतरही रुग्णालयांत खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उद्यापासून शिवाजीनगर इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड केअर सेंटर महापालिकेकडून पुन्हा सुरू केले जाणार आहे पणे गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे

त्याचबरोबर गृह विलगीकरणामधील रुग्ण नियम आणि शिस्त पाळत नसल्याने या रुग्णांकड्रनच मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आलं आहे त्यामुळे गृह विलगीकरण बंद करण्याची शिफारस करण्यात आली असून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलवण्यात यावे असा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाने कोरोना प्राद्र्भाव समितीला दिला आहे जिल्ह्यातील सर्व कोव्हिड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले असून या केंद्रावरील रिक्त करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांची पदे पूर्ववत करून त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देखील जिल्हा परिषदेने काढले आहेत

त्याद्रष्टीनं उद्या सर्व खासगी रुग्णालय चालकांची एक बैठक महापालिकेत होणार आहे

याठिकाणी कालपासून पाच दिवसांची टाळेबंदी लावण्यात आली आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

विद्यापीठाने निर्धारीत केलेल्या पूर्व नियोजित वार्षिक सहामाही परीक्षा कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून घेता येणार आहेत या नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे

प्रवाशांची गर्दी आणि बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहत्क होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेवून हे आदेश देण्यात आले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक आणि उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्यावर राहील असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे

या सर्व ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असून तिथे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे लसीकरण कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट पर्सोनेल मॅनेजमेंटच्यावतीने पुण्यातील जहांगीर रुग्णालय इथं एनआयपीएमचे सदस्य आणि त्यांच्या क्टुंबियांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष स्विधा स्रु करण्यात आली आहे याप्रमाणे इतरही ठिकाणी लवकरच देशाच्या अन्य भागातही लसीकरण आणि आरोग्य तपासणीसाठीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे एन आय पी एम चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी म्हटलं आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांनी करोनाप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे

पुढील काही दिवस ही मोहीम अशीच सुरु राहणार असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे बँक निवडणक परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या निवडणूका सुरळीत होण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर शारीरिक अंतर आणि मास्क बंधनकारक करण्यात आले आहे तर कोवीडबाधीत मतदारांनादेखील शेवटच्या अध्या तासात मतदान करता येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सूरवसे यांनी दिली आहे

नमस्कार